विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचं चोख प्रत्य्तर विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्य

नाव्हेंबरला मुंबईत होणार

केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं लोकसभेत मोठ्या मताधिक्यानं विश्वासमत जिंकलं

शिवसेनेचे सदस्य यावेळी सभागृहात अनुपस्थित होते या प्रस्तावावर मतदान झाल्यानंतर सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं त्यापूर्वी दिवसभर चाललेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं दीड तास चाललेल्या आपल्या भाषणात त्यांनी कॉग्रेसवर घणाघाती टीका केली ही सरकारची परीक्षा नसून कॉग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची एक संधी आहे असं ते म्हणाले कॉग्रेस सत्तेबाहेर असल्यावर सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करून देशावर निवडणुका थोपते हा इतिहास आहे असा आरोप त्यांनी केला राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी अनेक कामं केली असल्याचं सांगून त्यांनी केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडला त्यापूर्वी दिवसभर झालेल्या चर्चेत कॉग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी सहभाग घेत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली

या पॅकेजच्या घोषणेसाठीच पावसाळी अधिवेशन नागप्रात घेतलं असून यामधून पायाभूत सुविधा सिंचन प्रकल्प सिंचनाची व्यवस्था आदी महत्वाच्या सोयी उपलब्ध होतील अशी माहिती म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना दिली विरोधकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पंतप्रधान आवास योजनेत देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं सांगत त्यांनी या योजनेच्या नागपूरमधील कामाची माहिती दिली

आपण नागपूरचाही मुद्दा काढला होता

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रतिक्ट्ंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट होती मात्र आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे सहकारमंत्री स्भाष देशम्ख यांनी विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे ही माहिती दिली हमीभावापेक्षा कमी दरानं शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द केला जाईल असंही देशुमख यांनी विधानपरिषदेत सांगितलं मुंबईतल्या अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकातला शिवाजी महाराजांचा प्तळा जगातला उंच प्तळा असणार आहे प्तळ्याच्या उंचीबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन स्मारकाचे आराखडे सादर केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सदस्य अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला ते उत्तर देत होते

संस्थगितः विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल राष्ट्रगीतानंतर संस्थगित करण्यात आलं

दरम्यान काल शेवटच्या दिवशी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगनं आपला अहवाल पटलावर मांडला

जयंत नारळीकर यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही महत्वाची क्षणचित्रे टिपणाऱ्या फिल्म्स प्ण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला बहाल केल्या आहेत त्याबाबतचा हा वृतांत

डॉक्टर नारळीकर यांच्या मात्ःश्री सुमती नारळीकर आणि वडील डॉक्टर विष्णू वास्देव नारळीकर यांचेही काही दूर्मीळ क्षण चित्रित करण्यात आले आहेत नारळीकरांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रम्ख होते

जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांनीच या सर्व फिल्म्सचं चित्रीकरण केलं आहे एका ज्येष्ठ वैज्ञानिकाचा आय्ष्यपटच त्यातून उलगडतो आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे प्णे मालवाहत्क संपः मालवाहतूकदारांनी कालपासून प्कारलेल्या बेम्दत संपाला काल पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला सरकारकड्न ठोस आश्वासन मिळेपर्यंत हा संप चालू राहिल असं मालवाहतूकदारांच्या प्रमुख संघटनांनी काल सांगितलं महाराष्ट्रात विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत या संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा अखिल भारतीय मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या अध्यक्षांनी केला व्हॉटस् एपः भारतातील व्हॉटस एप वापरकर्त्यांना आता एखादा संदेश एका वेळी फक्त पाच जणांनाच पाठवण्याची परवानगी असणार आहे

ब्लडाणा जिल्ह्यात त्यावर उपाय शोधला जातो आहे त्याबाबतचा हा वृत्तांत वेगवान वाहनाची धडक बिबट्या ठार अशी बातमी येते विसरूनही जातो पण बिबटे हरणं ससे मरतच राहतात तसंच काहीसं घडतं आहे ब्लडाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्यात

अजून चर्चा सूरू आहे कालही झाली

पालखीः संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री त्काराम महाराजांच्या पालख्यांनी काल पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला त्याआधी ठाकूर ब्वांच्या समाधीजवळ सोहळ्याचं गोल रिंगण आणि पंढरपूरच्या प्रवेशदवाराजवळ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेवांच्या बंध्भेटीचा सोहळा पार पडला पालखीचा आजचा म्क्काम वाखरी इथं आहे संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळाही पंढरप्रमध्ये पोचला आहे जालनाः अण्णा भाऊ साठे महामंडळाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या अन्दानात वाढ करावी या मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी काल जालन्यात मातंग समाजाच्यावतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला तर परभणी आणि लातूर मध्ये काल मराठा समाजातर्फे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं

त्याबाबतचा हा वृत्तांत इकडे आपल्या महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडताहेत सगळ्यांचा ओढा इंग्रजीकडे तिकडे अमेरिकेत मात्र मायभ्र्मीला द्रावलेली मराठी माणसं आपल्या लेकरा बाळांना माय मराठीचा विसर पडू नये यासाठी धडपडताहेत त्यासाठी शाळा चालवताहेत सुलभ मराठी शिकताहेत त्यासाठी तिथल्या बृहन्महाराष्ट्र मंडळानं प्ण्यातल्या भारती विद्यापीठाशी चक्क करारच केला आहे दरवर्षी मे जूनमध्ये या शाळांतल्या म्लांची परिक्षा होते

तिरंदाजीः बर्लिन इथं स्रू असलेल्या तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे

आज अंतिम फेरीत स्वर्णपदकासाठी या संघाचा फ्रान्सबरोबर सामना होणार आहे पाऊसः कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर काल कमी झाला त्याम्ळे पंचगंगा नदीची पाणी पातळीही काहीशी कमी झाली आहे हवामानः कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी काल मुसळधार पाऊस पडला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्याही पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे

या आणि इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता आमच्या ऑल इंडिया रेडीयो न्यूज पूणे या फेसब्क पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर